क

या चांद्रयानाच तीन भाग आहेत चंद्राभोवती विशिष्ट कक्षत्त भ्रमण करणारं भ्रमणयान चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारं प्रज्ञान हविहन आणि तव्विहन चंद्रावर अलगद उतरवणारं विक्रम हविन

कर्नाटकात अडचणीत सापडलखिा धर्मनिरपक्षजनता दल काँग्रस्तीआघाडी सरकारला आणखी एक झटका दत्तकर्नाटकाचगृहनिर्माण मंत्री आणि होस्कोटचञामदार एम टी बी नागराज यांनी आज सकाळी खास विमानानं मुंबईला प्रयाण कल्लि

झारंखडमधधधिष्टाचारामुक्त सरकार दिल्याबद्दल आणि रस्तक्षिधणी आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी विशाष्ट प्रयत्न कल्याबद्दल नड्डा यांनी मुख्यमंत्री रघुबर दास यांचं कौतुक कलि कर्तारपूर साहिब प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चर्चेची दुसरी फ्रीी पाकिस्तानमधल्या अट्टरी वाघा सीमध्ये पार पडली

रावी नदीवरुन कर्तारपूरला जाणा या भारताकडील पुलाच्या बांधकामासंदर्भातली माहिती भारतानं पाकिस्तानला दिली आहौ तसंच पाकिस्ताननंही त्यांच्याकडील पुलाची माहिती भारताला दिली आह अिसं अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं

कारगिल युद्धाचा विसावा विजय सोहळा नवी दिल्ली क्वे आज सुरु झाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आज राष्ट्रीय युद्ध स्मृती स्थळाला भट्टादिली ऑपरध्मि विजय मध्या दशांसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दशांच्या सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली

भारताचा स्टार मुष्टीयोद्वा विजेंद्र सिंहनं अमरिकी प्रोफ्शिनल सर्किट स्पर्धेत अमरिकिचाच धडाक्बीज मुष्टीयोद्धा माईक स्ना डिरला हरवत ही स्पर्धा जिंकली

निकल्सही अर्धशतकी खळी करुन बाद झाला

नंतर कोणालाही अर्धशतकी खळी करता आली नाही